पुणे महानगरपालिकेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या लालमहाल इथल्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या बिबवेवाडी इथल्या पूर्णाकृती पूतळ्यासमहापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसंच काकासाहेब गाडगीळ यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारवाडासमोरील पूर्णाकृती पुतळ्यास त्यांनी अभिवादन केलं याप्रसंगी महापालिकेतील विविध अधिकारी उपस्थित होते

कोणीही आम्हाला जिवंत समजत नाही जम्मू काश्मीर मधल्या एका महिलेच्या या वाक्यातून आपण त्यांची व्यथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचं ठरवलं आणि त्यातूनच हाफ विडो हा विषय समोर आल्याचं मोर्छले यांनी सांगितलं एखादा पुरुष नव्या ठिकाणी लवकर रुळतोमात्र ही गोष्ट महिलांच्या बाबतीत घडत नाही शिक्षण आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे त्यांची होणारी कुचंबणा आणि त्यांच्या समस्या या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केल्याचं मोर्छले यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण जगात भारतीय चित्रपट सृष्टीतील रंगभूषाकार श्रेष्ठ वाटतात असं प्रतिपादन प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी केलं आहे

भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग पोत नाकाची ठेवण केस सगळेच बदलते या वैविध्यात भारतीय मेकअप डिझायनर घडतात त्यामुळे फार आधूनिक प्रकारचा मेकअप न वापरताही आपल्याला ते श्रेष्ठ वाटतात असंही गायकवाड यांनी यावेळी सांगितलं पहिले गुरु बबनराव शिंदे यांचे नाटकाच्या ड्रेपरीचे दुकान होते तिथूनच या क्षेत्राची सुरुवात झाल्याचं ते म्हणाले

हिंदू धर्म हा पाण्याच्या थेंबासारखा असून तो वाळवंटातील रखरखत्या कणावर पडून त्याला तृप्त करतो असे असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते वक्ते आणि मार्गदर्शक राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले

स्वामीजींचा मानवता विश्वशांती आणि विश्वबंधुत्वचा हाच नारा घेऊन आपल्याला आता जगभर पोहचायचे असून स्वामीजींच्या ज्ञान वैराग्य आणि भक्ती या तत्वांवर चालल्यास भारत विश्वगुरू बनेल असंही सोलापूरकर पुढे म्हणाले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ

चॅटर्जी हे सन्माननीय पाहुणे तर डॉक्टर विश्वनाथ कराड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

सहभागी मंडळांनी एकांकिकांचे चित्रिकरण करून पाठविल्या असून त्यांचं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथं परीक्षकांसमोर सादरीकरण केले जाणार आहे

मिलिंद जोशी पंकज शहा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे चिंचवड इथल्या विवेकानंद केंद्र आणि कन्याक्मारी शाखा आणि यशस्वी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युथ मॅरेथॉन चं आयोजन करण्यात आलंहोतं महापौर माई ढेरे यांनी मॅरेथॉनची मशाल पेटवून उद्घाटन केले

नगरसेवक मोरेश्वर शेडगे शितल शिंदे आणि यशस्वी संस्थेचे डॉक्टर राजेंद्र सबनीस यावेळी उपस्थिती होते खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदकतालिकेत नऊ सूवर्ण आठ रौप्य पदकांसह अव्वल स्थान टिकवून आहे सायकलिंगमधे महाराष्ट्राच्या पूजा दानोळे आणि मध्रा वायकर यांना सुवर्णपदक पटकावलं